ते आज औरगांबादमध्ये सुरू असलेल्या शिवसेना भाजपा युतीच्या मराठवाडास्तरीय पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या मेळाव्यात बोलत होते या मेळाव्याला शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे या उपस्थित आहेत त्यापूर्वी आज देवेंद्र फडनवीस आणि उद्वव ठाकरे यांच्यात झालेल्या चर्चेत जालना मतदारसंघाबाबत तोडगा निघाला शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी शिवसेना भाजपा युतीसाठी काम करणार असल्याचं स्पष्ट केल्यानंतर जालना मतदार संघाबाबत खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यातला वाद संपूष्टात आल्याचं सांगितलं जात आहे लोकसभा निवडणुकीसाठी काँप्रेस आणि राष्ट्रवादी काँप्रेसनं दोन जागा दिल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघ जा महाआघाडीबरोबर असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघ िचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिली शेट्टी यांनी आज नाशिकमध्ये भुजबळ फार्म इथं राष्ट्रवादी कॉप्रेसचे नेते छगन भुजबळ तसंच समीर भुजबळ यांची भे घेतली त्यानंतर त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते

त्यापैकी राष्ट्रवादीच्या को िआतून हातकणंगलेची जागा मिळाली आहे काँग्रेसच्या को ्विातून वर्धा किंवा सांगली यापैकी एक मतदार संघ मिळणार आहे त्याबाबत काँग्रेस पक्ष दोन दिवसात निर्णय घेणार असल्याचं शेड्टी यांनी सांगितलं भाजपा सरकारच्या काळात देश पंचवीस वर्ष मागे गेला अशी शिका राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे ते काल नवी मुंबई इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या बूथ मेळाव्यात बोलत होते नो बेदीचा नकारात्मक परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला असं सांगत या सरकारनं सामान्य नागरिकांची फसवणूक केली असा आरोपही पवार यांनी केला आपल्या चुका सुधारून आता नैतिकतेच्या ताकदीवर आम्ही जिंकू असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांनी यावेळी व्यक्त केला पालघर नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं राज्य निवडणूक आयुक्त ज

सहारिया यांनी काल पालघरमधे वार्ताहरांशी संवाद साधला

त्यासाठी निर्भय आणि मुक्त वातावरणात पारदर्शक निवडणुका घेण्यासाठी प्रशासनानं संपूर्ण तयारी केली असल्याचं सहारिया यांनी सांगितलं निवडणुकीच्या तयारीबाबत सहारिया यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली

सोलापूर जिल्ह्यातल्या दोन्ही मतदारसंघांमधे सुमारे साडे चारशे घंती गाड्यांच्या सहाय्यानं मतदार जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे मतदार जनजागृती करण्यासाठी भारत निवडणूक आयोग स्वीप उपक्रम राबवतो या कार्यक्रमासाठी जिल्हा समितीचे प्रमुख म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजेंद्र भारुड यांची नियुक्ती जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्वत्र वाहन तपासणी सुरू आहे यादरम्यान वणी तालुक्यात शिरपूर पोलिसांनी अभय फा ्विजवळ वाहनांची तपासणी सुरू केली असता ही रक्कम सापडला ती जप्त केली असून याबाबत पुढचा तपास वणी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सोपवला आहे बीड जिल्ह्यात आष्टी जामखेड मार्गावर आज पहा ट्रक आणि अधिक कारची वेकर होऊन झालेल्या अपघातात एकाच कु िवितल्या चार जणांचा मृत्यू झाला आहे जामखेडवरुन आष्टीकडे येणाऱ्या भरधाव ट्रकनं समोरून येणाऱ्या अधिता गाडीला जोरदार धडक दिली या अपघातात दोन जण जागीच तर दोन जण उपचारासाठी नेत असताना मरण पावले हे सर्व जण मुखेडचे रहिवासी आहेत

शाक्षत विकासाकरता नॅनो तंत्रज्ञान या संकल्पनेवर आधारित या परिषदेला विद्यापीठाचे कुलगुरु डॉ सुहास पेडणेकर यांच मार्गदर्शन लाभल आहे